या तालुक्यात दुष्काळ निवारणासंदर्भातल्या आठ योजना लागु होणार आहेत यामध्ये टँकर चाराछावण्या फी माफी कृषीपंपाच्या वीज बिलात सुट अशा योजनांचा समावेश आहे दरम्यान केंद्रसरकारचं पथकही महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं केंद्राच्या पथकानं राज्यातल्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर केंद्रसरकार राज्याला मदत जाहीर करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंबईत पत्रकारांना सांगितलं विद्यार्थ्यांनी परस्परांमधलं सौहाई कायम राखत समाजासाठी काही करावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे

भारतात शिकणारे परदेशी तरूण इथं विद्यार्थी म्हणून येतात पण जाताना देशाचे चांगले मित्र आणि सदिच्छादूत म्हणून जातात असं ही राष्ट्रपती म्हणाले संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे या योजनेचा फायदा राज्यातल्या शेतक यांना होत आहे

फटाक्यांची ऑनलाईन विक्री करणा या कंपन्यांनाही विहीत मर्यादेचं पालन करणारे फटाकेच विकता येतील या आदेशाचं पालन न केल्यास तो न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल असंही न्यायालयानं बजावलं आहे कमाल आवाजाची मर्यादा पाळणा या फटाक्यांचीच विक्री करता येणार असून सरकारनं समाजाला एकत्रित फटाके वाजवण्यासाठी प्रोत्साहित करावं असंही न्यायालयानं म्हटलयं प्रद्षण रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी घालावी अशी याचिका यासंदर्भात दाखल झाली होती

शासकीय कार्यालयातल्या विविध वस्तूंची खरेदी सुलभ आणि वेगानं व्हावी यासाठी शासनानं गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस या पोर्टलवर सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून त्याब्रारे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत मुंबई मराठी साहित्य संघातर्फे देण्यात येणारा मनुकाका पंडीत स्मृती पुरस्कार यावर्षी चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांना जाहीर झाला आहे

जलसंधारणाच्या कामाच्या धनादेशावर सही करण्यासाठी दहा हजाराची लाच धेणा या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं जालना जिल्ह्यातल्या ढगी ग्रामपंचायतीचा सरपंच मारुती केंद्रे याच्यासह एकाला काल द्पारी अंबड चौफ़ली परिसरातुन अटक केली